सी सी

या जनगणनेसाठी फक्त एक प्रश्नावली असेल असं ग्रहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे येत्या एप्रिल महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत ही जनगणना चालणार आहे

दोन टप्प्यात चालणाऱ्या या अधिवेशनाचं पहिलं सत्र अकरा फेब्रुवारीपर्यंत तर दुसरं सत्र दोन मार्चपासून तीन एप्रिलपर्यंत चालेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला याआधी या पुतळ्याची उंची अडीचशे फूट निश्चित करण्यात आली होती कालच्या निर्णयामुळे या स्मारकाचा ओटा शंभर फूट आणि पुतळा साडेतीनशे फूट मिळून स्मारकाची एकूण उंची साडेचारशे फूट इतकी होणार आहे महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला आता प्रत्येक तालुक्यातलं एक रुग्णालय या योजनेत सहभागी करण्याचा निर्णय झाला आहे राज्यभरात सहभागी रुग्णालयांची संख्या दुप्पट करुन जवळपास एक हजार रुग्णालयांचा समावेश या योजनेत केल्यानं अधिकाधिक रुग्णांना योजनेचा फायदा होऊ शकणार आहे राज्यात नगरपरिषदांच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश काढण्यासही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली चालू रब्बी हंगामासाठी विमा कंपनीची नेमणूक न होऊ शकलेल्या दहा जिल्ह्यात व्यावहारिक धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली कृषी आणि क्रषीपूरक व्यवसायाशी निगडीत परिवर्तन प्रकल्प अंमलबजावणीचं सादरीकरणही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालं

हा महत्वाकांक्षी प्रकल्प निर्धारित मुदतीपूर्वीच पूर्ण होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं

राज्यात विशेषत नागपूरमधील वाढत्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत गेल्या काही वर्षांपासून नागपूरमधील गुन्हेगारी ही राजकीय नेतृत्वासाठी टीकेचं कारण झाली आहे सामान्यांनाही याचा होणारा त्रास यापूढे राहू नये यासाठी राजकीय लागेबांधे न बघता गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सांगण्यात आलं आहे

सर्वोच्च न्यायालयानं या दोषींची क्युरेटीव्ह अर्थात दरुस्ती याचिका परवा फेटाळून लावल्यानंतर चौघांपैकी एका दोषीनं हा दयेचा अर्ज केला आहे हा अर्ज फेटाळून लावण्याची मागणी दिल्ली सरकारनं दिल्ली उच्च न्यायालयाकडे केली आहे हा दयेचा अर्ज प्रलंबित असल्यानं फाशीची अंमलबजावणी लांबणीवर पड्र शकते असं दिल्ली सरकारनं या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितलं

बहात्तराव्या सैन्यदिनानिमित्त काल दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते दहशतवाद मोडून काढण्यासाठी उपलब्ध असलेल्या कोणत्याही पर्यायाचा अवलंब करायला लष्कर कचरणार नाही असंही ते म्हणाले देशाच्या ईशान्य भागात हिंसाचाराच्या घटनांमधे लक्षणीय घट झाली आहे जम्म् कश्मीरसाठीचं तीनशे सत्तरावं कलम रद्द केल्यामुळे हा केंद्रशासित प्रदेश मुख्य प्रवाहाशी जोडण्यात मदत होईल तसंच शेजारी देश करत असलेल्या छुप्या युद्धालाही आळा बसेल असा विश्वास लष्कर प्रमुखांनी व्यक्त केला

यासंदर्भातला शासन निर्णय अल्पसंख्याक विकास विभागामार्फत काल जारी करण्यात आला लवकरच नव्यानं या नियुक्त्या करण्यात येतील असं अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं

महिला वर्गानं पारंपरिक पद्धतीनं वाणवसा करून संक्रांत साजरी करण्यासाठी काल सकाळपासूनच विविध मंदिरांमध्ये गर्दी केली होती आबालवृद्धांनी काल पतंगबाजीचा आनंद लुटला परस्परांना तीळगुळ वाटून संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या औरंगाबाद इथं शिवसेना तसंच भाजपनं काल पतंग महोत्सव साजरे केले दोन्ही पक्षांचे नेते या महोत्सवात सहभागी झाले आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते काल औरंगाबाद इथल्या हर्सुल काराग्रहात बंदीजनांना तीळगुळ वाटप करण्यात आलं गौतम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महिला बालविकास बहउद्देशीय संस्था आणि विमला सद्नतर्फे महिला कैद्यांसाठी हळदी कुंकू आणि तीळगुळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला परभणी जिल्ह्यात संक्रांतीचा सण पारंपरिक पद्दतीनं साजरा झाला स्वच्छतेबाबत महिलांमध्ये जाणीव जागृती व्हावी म्हणून परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात उमरथडी या ग्रामपंचायतीनं महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत महिलांना कचरा पेट्यांची भेट दिली

सी सी

काल या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली कर्णधार विराट कोहलीला स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार जाहीर झाला असून एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कॅप्टन ऑफ ईयर म्हणूनही विराटची निवड झाली आहे कसोटीत व्दिशतक झळकावणारा मयांक अग्रवाल जलदगती गोलंदाज मोहम्मद शामी फिरकीपटू कुलदीप यादव यांनाही आय सी सी पुरस्कार जाहीर झाले आहेत

अलवर इथं काल झालेल्या या कार्यक्रमात महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी आणि स्वामी शिवानंद सरस्वती यांच्या हस्ते डोंगरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

यात प्रॅस्टिक आणि सुका कचरा मोठया प्रमाणावर जमा करण्यात आला शहरातील विविध महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला

याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपीन इटनकर उपस्थित होते

ते पन्नास वर्षांचे होते विविध व्ततपत्रात व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी आपला ठसा उमटवला होता नांदेडच्या एमजीएम फाईन आर्ट महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिलं होतं त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले

त्यांचा मृतदेह उद्या शुक्रवार पर्यंत लातूरला पोहोचणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक अधिकारी ओंकार कापले यांनी दिली आहे गावात दरवर्षी मकर संक्रांतीला भरणारी यात्रा आणि स्पर्धा चित्ते यांच्या निधनामुळे रद्द करण्यात आली आहे